भारत आणि नॉर्वे या उभय देशांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदल विषयक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवणार पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती कालबाहय कायदे बदलण्याची गरज असल्यास त्याबाबतही निर्णय घेतला पाहिजे असं म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वक्तव्य एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाचं देशभरात आयोजन नागप्रात्नही एक पथक ओडिशाला भेट देणार केवळ सरकारम्ळे नाही तर देशाच्या संस्कृती आणि नितीम्ल्यांम्ळे देशाची उभारणी होते असे पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटले आहे ते आज उत्तरप्रदेशात वाराणसीतल्या जंगम बडी मठात श्री जगद्ग्रंरु विश्वआराध्य गुरुकलाच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते नागरिक म्हणून आपली वागणूक कशी आहे यावरच देशाच्या भवितव्याची दिशा ठरेल असे ते म्हणाले मोदी आज सकाळी एका दिवसाच्या वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या भेटीवर पोहोचले त्यांनी सर्वप्रथम जंगम बडी मठात जाऊन प्रार्थना केली

उज्जैन इंदौर वाराणसीला जोडणाऱ्या महाकाल एक्सप्रेसला हिरवा झेंडाही दाखवून पंतप्रधानांनी याप्रसंगी मार्गस्थ केले केंद्र सरकार देशाच्या आर्थिक त्टीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी स्पष्ट केले आहे

यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात एफ

अर्थात आर्थिक जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्यातल्या तरतूदींचा विचार करण्यात आल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या देशातल्या विविध घटकांच्या गरजा पूर्ण करणे आणि क्रयशक्ती वाढवणे यासाठी या अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना स्चवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले देशाच्या विविध भागात जाऊन थेट नागिरीकांना अर्थसंकल्पाविषयी माहिती दिली जाण्याचा हा देशातल्या पहिलाच प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज नवी दिल्लीचे म्ख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली उप राज्यपाल अनिल बैजल केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ देवविली गेल्या मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या सर्वच मंत्र्यांना या नवीन मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे यात मनिष सिसोदिया सत्येंदर जैन गोपाल राय कैलाश गहलोत इम्रान हसैन आणि राजेंद्र गौतम यांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन नवी म्ंबईतल्या नेरूळ इथं होत आहे या परिषदेचं उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डडा यांच्या हस्ते करण्यात आलं या परिषदेला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदींसह पक्षाचे प्रम्ख पदाधिकारी उपस्थित आहेत क्क्कूटपालन उद्योगांम्ळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या अफवांविरोधात कर्नाटकाच्या पश् आणि मत्स्यपालन विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे क्क्क्टपालन उद्योगांम्ळे कोरोना विषाण्चा संसर्ग होत असल्याच्या दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच या विषाणूंचा संसर्ग होत असल्याचेही या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे या संदर्भातल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेव् नये तसेच पोषणाच्या कमतरतेची समस्या असलेल्या म्ले तसेच गर्भवती महिलांनी क्क्क्टपालन उद्योगांतल्या उत्पादनांचे सेवन करावे असे आवाहनही कर्नाटक सरकारने केले आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज त्यांचे नॉर्वेचे समपदस्थ स्वेईनंग रोटेव्हट यांच्यासोबत ग्जरातच्या गांधीनगर इथं द्विपक्षीय चर्चा केली दोन्ही देशांमध्ये पर्यावरण आणि हवामान बदल विषयक क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर एकमत झालं यात विशेषतः समुद्री प्रद्रषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे दोन्ही देश विविध हवामान विषयक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करून संशोधन आणि माहितीचे आदान प्रदान करणार आहे

सम्द्रामध्ये होत असलेल्या प्लास्टीक प्रदुषणावर आणि समुद्राच्या तळाशी साचणा या प्लास्टीक कच याबद्दल यापूर्वीच भारत आणि नॉर्वेनं चर्चा सुरू केली असून दोन्ही देशांनी शाश्वत विकास आधारीत संयुक्त कार्य गटाची स्थापना केल्याचं देखील जावडेकरांनी सांगितलं

जलद न्यायदानासाठी या प्रकियेशी संबंधित प्रत्येक घटकांनी प्ढाकार घेतला पाहिजे कालबाह्य कायदे बदलण्याची गरज असेल तर त्याबाबतही निर्णय घेतला पाहिजे असे मत म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज नाशिक व्यक्त केलं महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे आयोजित राज्य वकील परिषदेत ते बोलत होते शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हंटले जाते अशी आजची स्थिती आहे मात्र अशी स्थिती बदलली पाहिजे असे सांगताना म्ख्यमंत्री ठाकरे यांनी न्यायालायाच्या इमारती वाढतील पण समाज समंजस झाला पाहिजे अन्यथा न्यायालयाच्या इमारती कमी पडतील असेही ते म्हणाले जलद न्याय ही सर्व सामान्यांच्या मनातील भावना असली तरी ती प्रत्यक्षात आली पाहिजे जलद न्यायालये असूनही दिल्ली येथील निर्भया प्रकरणात आदयपही दोषींना फाशी झालेली नाही असेही ते म्हणाले एखाद्या प्रकरणात आरोपी दोषी आहे असे स्पष्ट असेल तर संबंधितांचे आरोप पत्र घ्यावे किंवा नाही याचा देखील वकिलांनी विचार केला पाहिजे असे सांग्रन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायाधीश घडविणारे विदयापीठ नाशिकमध्ये व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही ते म्हणाले दरम्यान जिल्हा न्यायालयाच्या आवारातील नव्या इमारतीचे भूमिपूजन म्ख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देखील मनोगत व्यक्त केले विदयापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्याने प्रयोगशाळेत शोध लावले जात आहेत संशोधन होत आहे याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी होण्याकरिता संशोधन शेतापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले राज्यपाल कोश्यारी हे रत्नागिरी इथल्या डॉ

याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय आय्क्त कार्यालय नाशिक आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आज पासून नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर विभागीय प्रदर्शन व विक्री महोत्सवास स्रुवात झाली राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भ्जबळ यांच्या हस्ते करण्यात आले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला क्ठल्याही प्रकारचा धोका नाही त्याम्ळे इतर कोणाच्या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं उपम्ख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले सांगली जिल्ह्यात अंजनी इथं आर

पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनी आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते यवतमाळ इथं आयोजित काँग्रेस च्या कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी पक्षातील क्रघोडीच्या राजकारणाबाबत पक्ष श्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडले राज्यसभेचे विरोधी पक्षनेते ग्लामनबी आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित मंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेस नेत्यांनी स्वकीयांवरच आगपाखड केली व पक्षवाढीसाठी आपआपल्यापरीने सल्ले दिले पक्षाला लढणाऱ्या लोकांची आवश्यकता असून लढणारे कोण हे पक्षनेतृत्वत ओळखावे असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले संस्कृती कला आणि खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तित्व नेतृत्व विकसित होते लोककला ही आमची संस्कृती आहे या लोककलेची ओळख विद्यार्थ्याना करून दिली नाही तर आमची भावी पिढी मोबाईलमध्ये गारद होईल असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले नागपूर महानगर पालिकेच्या वतीने पूर्व आरटीओ कार्यालयालगतच्या डिपटी सिग्नल मंडई मैदानावर तीन दिवसीय छत्तीसगडी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेला गली बॉय या चित्रपटाच प्रस्कारांवर वर्चस्व राहीले या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीच्या फिल्मफेअर प्रस्काराने गौरवण्यात आले गली बॉय सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला गली बॉयसाठीच झोया अख्तर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा तर उरी द सर्जिकल स्ट्राईकसाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट पदापर्णीय दिग्दर्शनाचा प्रस्कार मिळाला

या अभियानाच्या व्यापक उद्दीष्टांमध्ये आपल्या देशातील विविधतमध्ये एकतेचा गौरव करणे आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील परस्पर संबंधादवारे राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला प्रोत्साहन देणे हे समाविष्ट आहे याच अभियानाचा एक भाग म्हणून इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अर्थात आयएचएम म्ंबईचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सांस्कृतिक विनिमय कार्यक्रमासाठी ओडिशाच्या दौर्यावर काल गेले आहेत याप्रसंगी भ्वनेश्वर इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे मराठी खाद्य महोत्सव देखील आयोजित करण्यात आला होता